वंदे भारत मिशन अंतर्गत मुंबईत दाखल होणारं हे पहिलं विमान आहे लंडन विमानतळावरून भारतीयांना घेऊन निघालेलं हे विमान पहाटे पावणे दोन वाजता मंबईत दाखल झालं

वंदे भारत मिशन अंतर्गत आज आणखी दोन विमानं मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत सिंगापूर इथून दोनशे ट्रेचाळीस भारतीयांना घेऊन निघालेलं विमान द्पारी मुंबईत पोहचेल तर मनिला येथून दोनशे एकेचाळीस भारतीयांना घेऊन येणारं विमान रात्री उशिरा मुंबईत पोहचेल

विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत नियमावली बनवली आहे मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे

यामध्ये अंबड तालुक्यातल्या कानडगाव इथल्या एक महिला आणि एका पुरुषाचा तर जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या एका महिलेचा समावेश आहे

दरम्यान भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या सतरा वर्षीय तरुणीचा चाचणी अहवाल आज द्सऱ्यांदा कोरोनाग्रस्त असा प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधूकर राठोड यांनी दिली

त्याम्रळे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भार कमी झाला आहे दरम्यान मालेगाव इथं कोरोना बधितांची संख्या वाढतच असल्यानं तिथं नवीन कोरोना कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे त्यासाठी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे

टाळेबंदीमुळे या भागात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी ही रेल्वे गाडी आज रात्री आठ वाजता सोडली जाणार आहे यातून एक हजार एकशे एकोणपन्नास मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहे

यात वीज पडून मष्णेरवाडी इथं चार तसं ब्रह्मवाडी इथं दोन जनावरं दगावल्याचं वृत्त आहे औसा शहर परिसरात आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली सकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस झाला दोन दिवसांपासून औसा तालुक्यात विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे